थोड्याच वेळा त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्रविकास आघाडीतले अनेक नेते उपस्थित होते उद्दव ठाकरे यांनी काल शपथविधीनंतर सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळाची पहिली बैठक घेतली शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू असलेल्या राज्य आणि केंद्रसरकारच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीची वस्तुस्थिती तपासणार असल्याचं ठाकरे यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन छपून बहमत कसं सिद्ध करता येईल यावर चर्चा करण्यात नव्या सरकारनं धन्यता मानली अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली आहे मग बहुमताचे दावे कशासाठी या सरकारकडे बहुमत असेल तर लपून छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का नियमबाह्य पद्धतीनं हंगामी अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी स्वतःच्या आमदारांवर अजूनही त्रिका अविधास का असे प्रश्न त्यांनी आज लिहिलेल्या फेसब्रक पोष्टमधे उपस्थित केले आहेत निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर सत्र न्यायालयानं समन्स बजावलं आहे न्यायालयाच्यावतीनं नागपूर सदर बाजार पोलिसांनी फडणवीसांना हे समन्स बजावल्याची माहिती या पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिली

आर्थिक गणनेत देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत असलेल्या सर्व संपूर्ण मोजणी केली जाते

त्याचप्रमाणे विकासाचा अभाव असलेल्या क्षेत्रातदेखील या माहितीचा उपयोग होणार असल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे नाशिकमधे यांनी सांगितलं

त्यावेळी ते बोलत होते देशामध्ये सातवी राष्ट्रीय आर्थिक गणना घेण्यात येत असून ही गणना मोबा कि अॅपद्वारे करण्यात येणार आहे नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहन मांढरे यांनी केलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिना निमित्त मुंबईला येणाऱ्या प्रवाश्यांसाठी नांदेड औरंगाबादमार्गे आदिलाबाद ते मुंबई ही विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे

नांदेड श्रून ही गाडी सकाळी सवा अकराला निघून परभणी जालना औरंगाबाद मार्गे दादरला पोहोचेल

दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागानं ही माहिती दिली अमरावती जिल्ह्यात वरूड आणि मोर्शी हे दोन तालुके डार्क झोन घोषित करण्यात आले असून तिथे विनापरवाना कुपनलिका खोदायला मनाई आहे

वरूड आणि मोर्शी तालुक्यातील काही परिसरात अवैध बोअरवेलबाबत तक्रारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीसमोर आल्या त्यांची दखल घेत बोअरवेलसाठी वापरल्या जाणा या रिग माऊंटेडवाहनांना आणि त्याच्या सहाय्यकारी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे या परिसरात शासकीय यंत्रणेमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचे अधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांना देण्यात आले आहेत

आज पहाटे रसायनीजवळ हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं जखमींना पनवेलच्या रूग्णालयात दाखल केलं आहे

प्रदीपचंद्रन यांनी केलं आहे